कोणत्याही राजकीय सामाजिक आणि धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यावर बंदी असेल

सर्वाना मास्क घालणं बंधनकारक असेल कोविड नियमांचं पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक मन्ष्यबळ तैनात करायची जबाबदारी आस्थापनांची असेल याशिवाय उपस्थितीतांच्या शरीराचं तापमान मोजणं सक्तीचं करण्यात आलं आहे ताप असलेल्या व्यक्तिला प्रवेश दिला जाणार नाही धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्याच्या संख्येवरही मर्यादा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत नागरिकांसाठी जागोजागी हँड सनिटायजर ठेवणही अनिवार्य करण्यात आलं आहे या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे चंदशेखर बावनकळे राज्य सरकार कधी कोरोना बाबत आवनिक आवाहनाचा फार्स करून तर कधी एकतर्फी कायद्याचा बडगा दाखवून वीजग्राहकांच्या आंदोलनाची मुस्कटदाबी करत आहे

कोरोनाच संक्रमण पाहता वीजबीलाविरोधात आंदोलनाच स्वरुप बदलेल पण भाजप आंदोलन करेलच असेही त्यांनी स्पष्ट केल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली असून भारत आणि संय्क्त अरब अमिरातीमधील पूर्वापार दृढ असलेले संबंध आज सर्वोतम स्तरावर आहेत आपल्या कार्यकाळात आपण उभय देशांदरम्यान व्यापार वाणिज्य तसेच इतर क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे अलमझ्की यांनी राज्यपालांना आश्वस्त केले राजेश टोपे महाराष्ट्राला लसीचा आणखी पूवरठा करण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज मंंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यात जरी रुग्णांची संख्या वाढत असली तरीही सर्वाधिक रुग्ण हे लक्षणं नसलेली आहेत त्यामुळे राज्यात रुग्णखाटा उपलब्ध असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं नागरिकांनी योग्य काळजी घेणं आवश्यक असून जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

याम्ळं धनादेशासंबंधीचे वाद वेगानं मिटवता येऊन ग्राहकांना चांगली सेवा मिळेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

या कार्यक्रमाअंतर्गत ताल्क्यामधल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकाला विक्री करण्याकरता प्रोत्साहन देण्यात येत आहे

यानेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो मात्र लीडर सर्वेक्षणाम्ळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे

या आठवडी बाजारात अनेकांनी पाणीप्री खाल्ली

याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली

या ठिकाणी जिल्हाधिकारी संदीप कदम उपविभागीय गट विकास अधिकारी यांनी भेंडला या गावात धाव घेतली सध्या परिस्थिति नियंत्रणात असल्याचे झिला प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे माधव चंदनकर आकाशवाणी प्रतींनिधी भंडारा कोविड वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेक्य्रा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल स्रु करण्यास परवानगी देण्यात आली होती

त्यामुळे या अतिरिक्त शुल्काची रक्कम संबंधितांना सव्याज परत करण्याचे आदेश जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

या पैकी अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यतेचा कालावधीत संप्ष्टात आला आहे ही कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावरून पाठपुरावा सुरू आहे या अपूर्ण विहिरीच्या बांधकामासाठी मुदतवाढ देण्याबाबतचे अर्ज लाभार्थी जिल्हास्तरावर सादर करीत आहेत तरी सर्व लाभार्थ्यांनी सिंचन विहिरीच्या कामासाठी मुदतवाढ देण्याबाबतचे अर्ज तालुकास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणेकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे

अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर म्टे यांनी ही माहिती दिली

यात परिवहन उपक्रमाच्या परिचालनाकरिता शहर परिवहन निधी तसेच महस्लाच्या जादा शिलकीचा विनियेग करण्याकरिता महस्ल राखीव निधी या नावाने स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आलेले असून परिवहन सुधारणा निधी सुद्धा स्थापन करण्यात आला आहे

हवामान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यांसह त्रळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे